त्यापूर्वी त्यांनी मुक्तिनाथ मंदिरालाही भेट दिली

प्रधानमंत्री आज नेपाळमधल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचीही भेट घेणार आहेत

ग्रामीण पेयजल आणि स्वच्छता खाते आणि नागरी गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार खाते या स्वच्छता विषयक खात्यांच्या स्वच्छ भारत अभियानासाठीच्या एकूण निधीपेक्षाही ही रक्कम जास्त आहे आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आहे फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा होतो

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नवी दिल्ली ध्वे फ्लोरेन्स नाईटिंगेल प्रस्कारांचं वितरण करतील

हे सर्वजण धुळे शहरातील लग्नसमारंभ आटोपून पाचोरा धिल्या घरी परत येत होते

या अपघातानंतर पहाटे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती

ठाणे जिल्ह्यात अंबरनाथमध्ये रात्री दहाच्या सुमारास प्लस्टिक खुर्च्या तयार करणाऱ्या कंपनीला काल भीषण आग लागली कल्याण बदलापूर महामार्गालगतची महावीर सेल्स ही कंपनी आगीत पूर्णपणे जळून खाक झाली

हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या भरतीमध्ये अपात्र उमेदवाराला गुणवाढ देवून भरती करण्याचा घोटाळा उघडकीस आला आहे राज्य राखीव दलाचे समादेशक कर्मचारी एस एस जी सॉफ्टवेअर कंपनीचे तीन कर्मचारी यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले नांदेड येथे गाजत असलेल्या पोलीस भरती घोटाळ्याच्या चौकशीत हा एस आर पी भरती घोटाळा उघडकीस आला आहे

राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी कार्यवाही केली पाहिजे अशा सूचना विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिल्या एटीएम कार्डांद्वारे ग्राहकांच्या खात्यातले पर्सी चोरणा या टोळीच्या सहा जणांना ठाणे पोलिसांनी काल अटक केली मुंबई अहमदाबाद मार्गावर नायगाव कें पोलीसांनी सापळा रचून ही कारवाई केली